मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल याबाबत घोषणा केली मात्र भाविकांनी प्रार्थनास्थळांमध्ये जातानाही कटाक्षानं मास्कचा वापर करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून राज्यभरातल्या मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळं बंद आहेत कोविड प्रादुर्भाव कमी झाल्यापासून मंदीरं उघडण्याची मागणी केली जात होती आता येत्या सोमवारपासून सर्व प्रार्थनास्थळं उघडली जाणार असली तरीही भाविकांनी प्रार्थनास्थळांवर गर्दी करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे राज्यात यंदा पंढरीची आषाढी वारी सार्वजनिक गणेशोत्सव सार्वजनिक नवरात्रोत्सव झाला नाही इतर धर्मियांनीही ईद माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळली अशीच शिस्त यापुढेही पाळा आणि स्वतःबरोबर इतरांचंही रक्षण करा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

राष्ट्रीय प्रवक्ते विनोद तावडे यांना हरियाणाचे प्रभारी तर राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशचं सहप्रभारीपद देण्यात आलं आहे पक्षाचे महासचिव सुनील देवधर यांच्याकडे आंध्रप्रदेशचं सहप्रभारीपदी कायम असेल विजया रहाटकर यांच्याकडे दीव दमण आणि दादरा नगर हवेलीचं प्रभारीपद देण्यात आलं आहे महाराष्ट्र भाजपच्या प्रभारीपदाची जबाबदारी कर्नाटकचे माजी मंत्री सी

रवी यांच्याकडे देण्यात आली आहे कैलास विजयवर्गीय यांच्याकडे पश्चिम बंगाल माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांच्याकडे उत्तर प्रदेश तर राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याकडे मणिप्रच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे

नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आपापल्या मंत्रालयांची हंगामी जबाबदारी सांभाळण्याची सूचना राज्यपालांनी मंत्रिमंडळाला केली आहे

संस्थेनं एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती दिली

ज्या स्वयंसेवकांना या लसीचे डोस देण्यात आले आहेत त्यांच्यामध्ये कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसले नसल्यामुळे या चाचण्या समाधानकारक असल्याचं मतही संस्थेच्या तज्ज्ञांकडून वर्तवलं जात आहे

त्यासाठी बँकेनं रिजर्व्ह बँकेची परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळे पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टिम कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे

यामध्ये प्रो सोल्यूशन्स प्रायव्हेट इनकॅशमी मोबाईल वॉलेट सर्व्हिस दिछ्ली इंटिग्रेटेड मल्टी मोडल ट्रान्सिट सिस्टिम पायरो नेटवर्क आणि एअरसेल स्मार्ट मनी ऑपरेटर यांचा समावेश आहे या पाचही ऑपरेटरचे परवाने रद्द झाल्यानं त्यांना पेमेंट सिस्टिमधून आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

काल दिवसभर नागरिकांची विशेषतः महिलावर्गाची बाजारात सोने चांदीसह विविध साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली सायंकाळच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीनं घरोघरी लक्ष्मीपूजन करण्यात आलं यंदा फटाक्यांची आतिषबाजी मर्यादित प्रमाणात होती कोविडच्या नियमांचं पालन करुन हा सण साजरा होत असल्याचं चित्र सर्वत्र बघायला मिळाल शेअर बाजारात काल मुहुर्ताच्या व्यवहारात तेजी राहिली

राजस्थानात जैसलमेर सीमेवरच्या लोंगोवाला चौकीवर पंतप्रधानांनी काल सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली त्यावेळी ते बोलत होते सैनिक आहेत म्हणून देश आहे असं सांगतानाच देशाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांचा भारताला अभिमान असल्याचं पंतप्रधान म्हणाले हिमालयाचं शिखर असो किंवा वाळवंट घनदाट जंगल असो किंवा समुद्र भारतीय सैनिक प्रत्येक ठिकाणी विजयी झाल्याचं त्यांनी नमूद केलं भारताजवळ ताकद आणि योग्य प्रत्यूत्तर देण्याची इच्छाशक्ती असून विस्तारवादाविरुद्धही भारत आवाज उठवत असल्याच पंतप्रधान म्हणाले

जनतेच्या सेवेत अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपण सपत्निक यंदाची दिवाळी गडचिरोली पोलिस दलासोबत साजरी केल्याचं पाटील यांनी सांगितलं पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचं कौतुक करत गृहमंत्र्यांनी सरकार सदैव पोलिस दलाच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली

औरंगाबाद परभणी बीड नांदेड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

या उपक्रमादरम्यान महावितरणचे अधिकारी कर्मचारी ग्राहकांच्या घरापर्यंत मूळ समस्येच्या ठिकाणी जाऊन त्या समस्या सोडवणार आहेत महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गिते यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत

शहरातल्या बसस्थानक रेल्वेस्थानक तसंच धार्मिक स्थळांबाहेर बसणाऱ्या या निराधारांचा दिवाळी सणाचा आनंद या भेटीमुळे द्विग्गणीत झाला अंबाजोगाई इथं रोटरी क्लबच्या वतीनं काल मानवलोक जनसहयोग कार्यालयात अंध अपंग वृद्धाश्रमातले निवासी तसंच उपेक्षितांसाठी दिवाळी फराळ वाटप करण्यात आलं उपेक्षितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक पुढाकाराची गरज मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी यावेळी व्यक्त केली

परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डी एम मुगळीकर यांनी पंडित नेहरूंच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली कार्यालयातल्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी नेहरुंच्या प्रतिमेला प्रष्प अर्पण करुन अभिवादन केलं

औरंगाबाद शहरातल्या त्यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं प्रष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली

स्टेशनरोड बसस्थानकासह विविध मंदिरांचा परिसर भाजीबाजार आणि महापुरूषांच्या प्तळ्याच्या परिसरात काल साफसफाई करण्यात आली

मुंबई महापालिकेकडून या नावाची अधिकृत पाटी लावण्यात आली आहे शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत असल्यामुळे या मैदानाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं करण्याची मागणी करण्यात आली होती